राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर इथं सुरूवात

विद्याथ्र्यांची दिशाभूल होत असल्याचा भाजपाचा आरोप विदर्भ सिंचन घोटाळा प्रकरणाची सी बी आय

सरकारनं उत्तर दयावं म्ंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

यांचं मत राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर इथं सुरूवात झाली आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या म्द्यावरून विधानसभेत गोंधळ घातला या गोंधळाम्ळे विधानसभेचे सभापती नानाभाऊ पटोले यांनी सभागृहाचं कामकाज दहा मिनिटं स्थगित केले विरोधी पक्षाचे सदस्य मी पण सावरकर अश्या लिहिलेल्या टोप्या घालून दोन्ही सभागृहात उपस्थित होते आज दोन्ही सभागृहात भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचं वाचन करण्यात आले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं हे पहिलच अधिवेशन असून आजच्या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज सोनोने बाईट आज विधानसभेत विरोधी पक्षांनी कांग्रेस नेते राहल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा विधानसभेत निषेध केला विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सभाग़हात सावरकरांच्या मुदयावरून गोंधळ घातला या गोंधळामुळे विधानसभेच्या अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज काही काळ तहकृब केलं सभाग़हाचं कामकाज पृन्हा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सावरकरांबाबत सभागृहात बोलण्याची अनुमती मागितली

विरोधी पक्षांनी यावेळी घोषणा देत सावरकारांचा अपमान सहन केला जाणार नाही अश्या प्रकारच्या घोषणाबाजी स्रूच ठेवल्या

तसंच सताधारी पक्षातर्फे चार विधेयकंही संमत करून घेतले विधानसभेत सभागृहाचे दिवंगत सदस्य माणिकराव सबाणे आणि अशोक तापकीर यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडला विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीण दरेकर यांची निवड करण्यात आली तर विधानपरिषदेचे नेते म्हणून सुभाष देसाई यांची निवड करण्यात आली विरोधी पक्षनेते पदी प्रवीण दरडकर यांची निवड झाल्याबददल म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं विधान परिषद नेते स्भाष देसाई यांनी प्रवीण दरेकर यांचं अभिनंदन करून पूर्वाश्रमिचे शिवसैनिक असा उल्लेख दरेकरांचा केला

अर्थमंत्री जयंत पाटी शिवसेनेचे अनिल परब कांग्रेसचे भाई जगताप भाजपाचे भाई गिरडकर सुरजित सिंग ठाकूर राष्ट्रवादी कांग्रेसचे किरण पावसकर यांनी प्रवीण दरेकरांचं विरोधी पक्ष नेते पदी निवड झाल्याबददल अभिनंदन केलं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नागपूरहन मी मनोज सोनोने

राज्य विधानसभेत न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्याबाबतचा अभिनंदन करणारा ठराव म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी मांडला या अभिनंदन प्रस्तावात बोलताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की न्यायाधिश हे सर्व बंधनातून मुक्त असतात त्यामुळे लौकीक अर्थाने एक मराठी माणूस किवा राज्याचा नागरीक या सा या आपल्या समजांच्या पलिकडे ते आहेत मराठी सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती ही आमच्या करीता मात्र अभिमानाची बाब आहे शरद जोशी यांच्या कर्ज म्क्तीच्या लढ्यात कायम शेतक यांच्या बाजूने लढणारे वकील म्हणून त्यानी कोणतेही शुल्क न घेता कायम न्यायासाठी संघर्ष केला असे फडणवीस म्हणाले विधानसभा अध्यक्षांनी न्या बोबडे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाष्य केले ते म्हणाले की न्या बोबडे यांच्या सारख्या जनसामान्यांच्यासाठी कार्य करणा या सुप्त्राच्या अभिनंदनाचा ठराव ही विधानसभा एकमताने मंजूर करत आहे विधानपरिषदेत देखील न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अभिनंदन प्रस्ताव विधान परिषदेचे नेते सुभाष देसाई यांनी मांडला या अभिनंदन प्रस्तावावर मंत्री नितीन राऊत विधान परिषदेचे भाजपाचे आमदार अनिल सोले भाजपाचे गिरीश व्यास कांग्रेसचे आमदार शरद रणपीसे रिपब्लिकन पक्षाचे आमदार जोगेंद्र कवाडे आमदार हेमंत टकल आमदार सदाभाऊ खोत यांनी न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अभिनंदनपर विचार व्यक्त केले

पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाचा नाव देशात लौकिक आहे शेतकऱ्यांना नवीन संशोधनाचा नवीन तंत्रज्ञानाचा फायदा मिळवून देण्यासोबतच तरुण पिढीला शेतीकडे वळवण्याचे महत्वाचे काम पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाला करावं लागेल असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले एग्रो व्हेट एग्रोइंजि मित्र परिवाराच्या वतीने कृषी पदवीधारक विधानसभा सदस्यांचा सत्कार समारंभ आज पंजाबराव देशम्ख स्मृती स्मारक परिसराच्या आवारात आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते राज्य शासनाचे म्खपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या द्रर्मिळ आंकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते आज करण्यात आले विधिमंडळ परिसरातील या उद्घाटन कार्यक्रमाला माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर अमरावती विभागाचे संचालक हेमराज बाग्ल आणि अन्य अधिकारी उपस्थित होते नागरिकत्व सुधारणा कायदयाला विरोध करण्यासाठी कांग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांतर्फे विद्याथ्र्यांची दीशाभूल करून त्यांना निदर्शनांसाठी प्रवृत केलं जात आहे असा आरोप भाजपानं केला आहे विरोधी पक्षातर्फे जात आणि धर्माच्या आधारावर नागरिकांना विभागलं जात असल्याचं सांगून या कायद्यात धर्म सम्दाय आणि जात याविरोधी काहिही नसल्याचं भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

दरम्यान नवी दिल्ली इथं पोलिसांनी विद्याथ्र्यांविरोधात केलेल्या कारवाईच्या प्रतिकात्मक निषेधार्थ कांग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि अन्य कांग्रेस नेते यांनी इंडिया गेट इथं धरणं आंदोलन केलं दरम्यान जामीया मिलिया इस्लामिया प्रकरणी पोलिसांनी काल केलेल्या कारवाई बाबत न्यायीक चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांतर्फे कांग्रेस नेते ग्लाम नबी आझाद यांनी लाऊन धरली विदर्भ सिंचन घोटाळा प्रकरणाची सी बी आय कडून चौकशी करावी यासाठी दाखल याचिकेसंबंधात मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारकडून उतर मागितलं आहे या घोटाळ्याची चौकशी लाचलच्पत प्रतिबंध विभागाकडुन सी बी आय कडे वर्ग करावी या मागणीसाठी याचिकाकर्त्यांनी मंबई उच्च न्यायालयाच्या नागप्र खंडपिठात मागच्या आठवड्यात याचिका दाखल केली होती

या य्द्धात शहीद झालेल्यांना देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे

हे युद्ध संपल्यानंतरच त्यावेळचा पूर्व पाकिस्तान स्वतंत्र बांगलादेश म्हणून उदयाला आला अर्थव्यवस्थेच्या दरात घट होण्याची शक्यताया वर्षीच्या फेब्रवारी महिन्यातच भारतीय रिजर्व्ह बँकेच्या लक्षात आली होती असं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे ते आज म्ंबईत एका संमेलनात बोलत होते हा अंदाज आल्याम्ळेच बँकेने वेळेआधीच व्याज दरात कपात केली होती आता या दरावर निर्बंध लावण्याचा बँकेचा निर्णयही योग्यच आहे असं दास यांनी नमूद केलं

त्याची पूर्वतयारी म्हणून सीतारामन आज नवी दिल्ली इथं उदयोजक संस्था शेतकऱ्यांच्या संघटना तसंच अर्थतज्ञांसह अर्थव्यवस्थेतल्या इतर भागधारकांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा करणार आहेत या सगळ्यांनी देशाच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या सूचना कराव्यात अशी अपेक्षा सीतारामन यांनी व्यक्त केली आहे यानंतर त्या वितीय आणि भांडवली क्षेत्राच्या प्रतिनिधींचीही भेट घेणार आहेत

यवतमाळमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले की राज्यात भाजप सेनेचे सरकार स्थापन व्हावे अशी आपली इच्छा असून सावरकर प्रेमी शिवसेनेचा पाठिंबा काँग्रेसने काढावा आणि शिवसेनेने सावरकर विरोधी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार चालवू नये असे आवाहन देखील त्यांनी केले